देशाला तंदुरुस्त करण्यासाठी उद्यापासून फिट डिया चळवळीचा प्रारंभ देशातला साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी साखर निर्यात धोरणाला केंद्रसरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रीसमितीनं मान्यता दिली

ऊस उत्पादक शेतक यांची थकबाकी देण्यासाठी शेतक यांच्या खात्यात हे अनुदान थेट जमा होईल

या आर्थिक वर्षात साठ लाख मेट्रीक टन साखरेची निर्यात अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं

सुमारे दोनशे खाटांचं जिल्हा रुग्णालय आणि महाविद्यालय नसलेल्या क्षेत्रात ही महाविद्यालयं स्थापन केली जातील असं जावडेकर यांनी सांगितलं कोळसा खाण क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली जम्मू कश्मीरमधल जनजीवन पूर्वपदावर येत आहे असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं ते श्रीनगर कें प्रसार माध्यमांशी बोलत होते प्रत्येकाचं जीवन मूल्यवान असून एकही आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असं सरकारला वाटतं जम्मू कश्मीरमधे अनुवित घटना घडली नाही तसंच राज्यात निवडणुका होतील असं आश्वासनही राज्यपालांनी दिलं

उद्या आणखी दहा पोलीस ठाणे क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे उत्तर काश्मीरमध्ये हाजिन करीरी डांगीवाचा आणि विलगाम या क्षेत्रांसह दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग कुलगाम त्राल आणि शोपियां तर मध्य काश्मीरमधल्या निशात शेरगढ़ी बीरवा आणि चरारे शरीफ या क्षेत्रात काल प्रतिबंध हटवण्यात आले

पाच न्यायाधीशांचं घटनापीठ याप्रकरणी सुनावणी करेल सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि जम्मू कश्मीर प्रशासनाला याप्रकरणी नोटिसा पाठवल्या आहेत महाअधिवक्ता के वेणूगोपाल आणि सॉलिसीटर जनरल न्यायालयात उपस्थित असल्यामुळे नोटिसा पाठवण्याची गरज नसल्याच्या केंद्रसरकारच्या मताशी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं असहमती दर्शवली या न्यायालयानं दिलेले आदेश संयुक्त राष्ट्रांकडे पाठवले जातात असं वेणूगोपाल यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी केलं शांतताप्रिय देश असल्यानं भारत कोणत्याही देशावर आक्रमण करणार नाही मात्र जर कोणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले ते आज विशाखापट्टणम कें एन

अर्थात नौदलाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते

काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत रशियानं जम्मू काश्मीरसंदर्भात भारताचं समर्थन केलं आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या सर्व मुद्द्यांवर संवादांनं तोडगा काढायला हवा असं रशियाचं मत आहे रशियाचे भारतातले राजदूत निकोले कुदाशेव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की शिमला करार आणि लाहोर घोषणापत्राच्या माध्यमातून उभय देशांनी परस्परातले मतभेद दूर करायला हवेत भारत आणि पाकिस्तानमधले मतभेद दूर करण्यासाठी विनंती केली जात नाही तोपर्यंत रशियाची यात कोणतीही भूमिका राहणार नाही असं रशियन दूतावासाचे उपाध्यक्ष रोमान बाबुश्किन यांनी स्पष्ट केलं आहे जम्मू कश्मीर संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानांवर भाजपानं कडक शब्दात टीका केली राहुल गांधींच्या त्या वक्तव्यानं देशाचा अपमान झाला असूनत्यांनी माफी मागितली पाहिजे असं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे गांधींच्या त्या वक्तव्याचा उपयोग पाकिस्तान पुरावा म्हणून संयुक्त राष्ट्रासमोर ठेवायचा प्रयत्न करत असल्यानं गांधींनी माफी मागितली पाहिजे असं जावडेकर म्हणाले देशातल्या विधानसभा सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी आचारसंहिता असायला हवी यावर सर्व विधानसभा अध्यक्षांचं एकमत झालं आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली

जम्मू आणि काश्मीरमधला राजकीय नेता शाह फैजल यानं त्याच्याविरुद्ध केंद्र सरकारनं काढलेल्या लुकआऊट नोटीशीची प्रत मिळावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत

रुग्णालयात झालेल्या एका कार्यक्रमात रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीचं लोकार्पण केलं लहान मुलांना अतिसाराची लागण होण्यामागे लाटोव्हायरस हे मुख्य कारण आहे

ते आज नवी दिल्लीत पालिस संशोधन आणि विकास कार्यालयाच्या एकोणपन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते आव्हानांचा मुकाबला करण्याची ताकद देशाकडे नसेल तर उद्दिष्ट साध्य करणं अवघड आहे काळानुरुप येणा या आव्हानांसाठी पोलिसांनी स्वतःला सज्ज केलं पाहिजे असं ते म्हणाले

चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत आणखी जवळ घेऊन जाण्याची तिसरी प्रक्रिया आज सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली

शाह आज रात्री सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहचतील असं गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी सांगितलं

आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी फिट डिया मुव्हमेंट उद्यापासून सुरु होत आहे तंदुरुस्त भारत हे अभियान दैनंदीन जीवनात नागरिकांनी आरोग्य संपन्न व्हावं यासाठी आहे आरोग्य संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन नामवंत धावपटूंनी केलं आहे